या कारखान्यात आणखीनही काही कामगार अडकले असून मृतांचा आकडा वाढू शकतो अशी माहिती पोलिस अधिक्षक विश्वास पांढरे यांनी दिली आहे स्फोटानंतर भीषण आग लागली असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत कंपनीत अजूनही रसायनांच्या मोठ्या टाक्या फूटण्याची भिती व्यक्त केली जात आहे त्यामुळे वाघाडी गावातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे स्फोटामुळे परिसरातल्या गावातल्या घरांचंही मोठं नुकसान झालं असून स्फोटाचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

ते आज औरंगाबाद इथं जन आर्शिवाद यात्रेनिमित्त आले असता आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते वरळी दिग्रस आणि मालेगावमधून आगामी निवडणूक लढवण्यासंदर्भात कार्यकर्त्यांनी आपल्याला आग्रह केला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली

हे प्रश्न सोडवण्यासंदर्भात सरकारकडे पाठप्रावा करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं

ते काल नागपूर इथं बोलत होते स्थानिकांच्या रोजगारनिर्मितीसाठी पर्यटन हे राज्याचं मोठं शक्तीस्थान आहे या सर्व गोष्टींचा विचार करूनच निसर्ग पर्यटन मंडळ विविध उपक्रम राबवत असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं

मुख्य आर्थिक सल्लागार के सुब्रमणिअन यांनी नवी दिल्ली इथं ही माहिती दिली याआधी जानेवारी ते मार्च या तिमाहीत हा दर पाच पूर्णांक आठ दशांश टक्के होता विकास दरातील घसरणीला देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय बाबीदेखील कारणीभूत आहेत असं त्यांनी सांगितलं यासंर्भातल्या अधिकृत सांख्यिकीन्सार या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत उत्पादन क्षेत्रात शून्य पूर्णांक सहा दशांश टक्क्यांची घट झाली तर खाणकाम क्षेत्रात दोन पूर्णांक सात दशांश टक्क्याची वाढ झाली अशी माहितीही सुब्रमणिअन यांनी दिली आहे पंतप्रधानांच्या आर्थिक सछ्छागार परिषदेचे अध्यक्ष बिबेक देबरॉय हे देखील या वार्ताहर परिषदेला उपस्थित होते या वर्षात भारताचा विकास दर सहा पूर्णांक पाच दशांश टक्के राहील असा विश्वास देबवर्मा यांनी व्यक्त केला आहे

चंद्राच्या जवळच्या चौथ्या कक्षेत हे यान नेण्याची प्रक्रिया काल संध्याकाळी यशस्वी झाली

या यानामधली सर्व यंत्रणा योग्य पद्धतीनं काम करत असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे या मोहिमेअंतर्गत कक्षाप्रवेशाची शेवटची प्रक्रिया रविवारी संध्याकाळी केली जाणार आहे

दरम्यान परभणी जिल्ह्यातल्या परभणी आणि पूर्णा शहरात काल पावसानं हजेरी लावली औरंगाबाद शहर परिसरात काल रात्री सुमारे दोन तास जोरदार पाऊस झाला जालनाजळगावबीड जिल्ह्यातही काल पावसानं हजेरी लावली औरंगाबाद बीड परभणी सातारा इथं आज ढगाळ वातावरण असल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे

राज्यात सर्वत्र बैल पोळा साजरा करण्यात येतो त्याच धऱतीवर गाढवाचीही प्रत्येक कामात होत असलेली मदत अधोरेखित करण्यासाठी त्याची प्जा करण्याकरता हा सण साजरा करण्याची अकोला जिल्ह्यात परंपरा आहे